ते काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथल्या चारा छावणीला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यकमात ते बोलत होते जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड गाळ मुक्त धरणं गाळयुक्त शिवार नदी जोड प्रकल्प जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातला हा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले

की या पिढीने द्रष्काळ पाहिला मोदी साहेबांच्या नेतृत्वात माझा तुम्हाला शब्द आहे

त्या करीता जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणे करणार आहे पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासही लवकरच सुरूवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यंदा पाऊस थोडा उशीरा होण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी घाई न करता शासनाच्या माहितीचा एसएमएस सेवेचा लाभ घ्यावा त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवणार नाही असं ते म्हणाले

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना मोठा धक्का बसणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातले अनेक नेते काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या अमिषाला भ्लणार नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षामधे अनुकूलता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आज आमच्या अनेक जिल्ह्याच्या लोकांनी सांगितलं

भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली केरळमधल्या अनेक भागांमध्ये काल पावसाला सुरुवात झाली विलंबानं आला असला तरी देशभरात यावर्षी एकूण पर्जन्यमान चांगलं राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे

मात्र राज्यातल्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस हा सलग पडत नाही या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे

औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला

जिल्ह्यातल्या बाळापूर इथंही वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाला

बीड जिल्ह्यात नागडगाव माजलगाव आणि महातप्री इथं प्रत्येकी एक जणाचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला नागपूर सातारा कोल्हापूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पाऊस पडला

नाशिक जिल्ह्यातही काल जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला वडाळा गावात पत्रे उडून एका वृद्ध महिलेवर पडल्यानं तिचा मृत्यू झाला

त्यामुळे हा निकाल कमी लागल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे विद्यार्थ्यांचं योग्य मूल्यमापन केलं पाहिजे त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर त्याला दहावीलाच योग्य दिशा मिळू शकेल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेसाठी फेरपरीक्षा महिनाभरातच घेतली जाते त्यात उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना प्रुढचं शिक्षण घेता येईल अन्यथा कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्था केली आहे असं त्यांनी सांगितलं

तर काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक श्रीराम पांडे अधीक्षक मिलिंद बिजे यावेळी उपस्थित होते

एक नर आणि तीन मादींचं नामकरण यावेळी करण्यात आलं कुश अर्पिता प्रगती आणि देविका अशी या बछड्यांची नावं ठेवण्यात आली आहेत दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याम्ळे एमआयएमच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घालत निषेध नोंदवला

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं